द्पारनंतर मात्र ती अफवा असल्याची चर्चा सूरु झाली राजीनाम्याच्या वृताची कोणतीही पृष्टी झालेली नाही पक्षानं कॅबिनेटमंत्रीपद न दिल्यानं आणि औरंगाबाद जिल्हा परिषद अध्यक्षपद निवडणुकीत काँग्रेसला पाठिंबा दिल्यामुळं सत्तार यांनी राजीनामा दिल्याचं सांगितलं जात होतं

या निधीतून प्रत्येक पात्र शेतकऱ्याला दरवर्षी सहा हजार रुपये तीन टप्प्यात म्हणजे प्रत्येकी दोन हजार रुपये याप्रमाणे बँक खात्यावर जमा केले जातात

बीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी आज निवडणूक होत आहे

आज जागतिक ब्रेल दिवस आहे

अंध आणि दृष्टिबाधित लोकांना मानवाधिकार प्रदान करणं आणि संवादाच्या क्षेत्रात ब्रेल लिपी विषयी जनजागृती करण्याच्या हेतूनं आजचा दिवस विशेष कार्यक्रमांनी साजरा केला जातो आजच्या ब्रेल दिनानिमीत प्णे अंधजन मंडळाच्या तांत्रिक प्रशिक्षण संस्थेच्या ग्लाब रोहिदास कांबळे आणि कविता गवळी या दोन विद्यार्थ्यांनी पुणे आकाशवाणी केंद्राच्या प्रादेशिक बातमीपत्रात बातम्यांचं वाचन केलं कोणताही चित्रपट हा चांगला वाईट नसतो ते प्रेक्षक ठरवत असतात असं वक्तव्य प्रसिदद चित्रपट दिग्दर्शक गजेंद्र अहिरे यांनी अहमदनगर इथं आयोजीत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या उदघाटन समारंभात केलं

मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून थंडीनं हडहडी भरली आहे

संध्याळच्या सुमाराला थंडीचा आनंद ल्टण्यासाठी उद्याने मैदाने समुद्र किनारी नागरिकांची गर्दी वाढली आहे